मोहम्मद कुरेशी यांची कबूली भारतीय वायू सेनेचे विंग कंमाडर अभिनंदन वर्धमान हे थोड्याच वेळात अटारी वाघा सरहद्दीवर पोहचण्याची अपेक्षा आहे या पार्बभूमीवर सीमा सुरक्षा दलाची रिट्रीट परेड रद्द करण्यात आली असून आज फक्त ध्वज उतरवला जाईल दहशतवादाशी मुकाबला करण्याच्या आधीच्या आणि सध्याच्या परिस्थितीत मोठा फरक आहे असं सूचक वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज तामिळनाडूमधल्या कन्याकुमारी श्वें काही विकासात्मक प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर बोलत होते उरी दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कारानं आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतीय हवाई दलानं दिलेल्या प्रत्युतराचे देशवासी साक्षीदार आहेत असं ते म्हणाले

मात्र आता दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं असं ते म्हणाले याकामी सर्व देशवासीयांनी सैन्य दलाला दिलेला पाठिंबा अवर्णनीय आहे काही राजकीय पक्षांनी सैन्य दलाच्या सामर्थ्यांवर शंका घेतली मात्र संपूर्ण जगानं भारताची प्रशंसा केली असंही मोदी यांनी सांगितलं अबुधाबी श्विं सुरु असलेल्या श्लामिक सहकार्य संघटनेच्या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून आपले विचार मांडत भारतानं खूप मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे दहशतवादाविरोधातला लढा हा कोणत्याही धर्माविरोधातला नाही असं भारतानं यावेळी स्पष्ट केलं दहशतवादाची वेगवेगळी रुपं आणि नावं आहेत अनेक संघटना स्वतःच्या फायद्यासाठी याचा उपयोग करतात परंतु प्रत्येकवेळी यात धर्माच्या नावाचा अयोग्य पद्धतीनं वापर केला जातो असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ओ आय सीच्या मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्रात सांगितलं

भारतात खूपच कमी मुसलमानांवर दहशतवाद आणि कट्टरपंथाचा विखारी प्रभाव असल्याचंही त्यांनी सांगितलं दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाचा कठोर निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला असून त्यानुसार पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले करण्यात आले असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज हैद्राबाद श्वं राष्ट्रीय तपास संस्थेच्या कार्यालय तसंच निवासी संकुलाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते संपूर्ण जग भारताच्या दहशतवाद विरोधातल्या कारवाईचं समर्थन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं अबुधाबी क्रि उलामी सहकार्य संघटनेच्या बैठकीत विशेष अतिथी म्हणून भारताला सन्मानित केलं जाणं ही अभिमानाची बाब आहे असं ते म्हणाले

या संघटनेनं आपल्या विध्वंसक कारवाया सुरुच ठेवल्यानं हे पाऊल उचलल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे

स्क्वाड्रन लिडर सिद्धार्थ वशिष्ठ यांच्या पार्थिवावर आज लष्करी त्रिमामात चंदीगढ क्वे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या वडिलांनी त्याना मुखग्नि दिला यावेळी सिद्धार्थ यांची पत्नी आरती सिंह आणि वरीष्ठ संरक्षण अधिकारी तसंच राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धाजंली अर्पण केली

देशातल्या शिक्षणसंस्थांमधून सर्वकंष शिक्षण मिळणं गरजेचं आहे असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी व्यक्त केलं ते आज हैदराबाद धिं आंध्र विद्यालयाच्या दिक्षांत समारंभात बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेबरोबर ज्ञानलालसा जागृत व्हावी अशी शिक्षण पध्दती असावी असंही नायडू यावेळी म्हणाले

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अझर पाकिस्तानात असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी दिली आहे मात्र मसुद आजारी असून त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले तरचं पाकिस्तान सरकार त्याच्याविरुद्ध कारवाई करु शकेल असं कुरेशी यांनी म्हटलं आहे भारताचे वैमानिक यांची सुटका सद्ग्रवनेचं प्रतिक म्हणून केली जात आहे आणि तणाव दूर करण्याच्या दिशेनं हे पाकिस्तानचं पाऊल असल्याचं लक्षात घेतलं पाहिजे असं ते म्हणाले

त्याआधीच्या महिन्यात हे करसंकलन एक लाख कोटी रुपये होतं

केंद्रीय आयुष मत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातल्या गझियाबादमध्ये राष्ट्रीय युनानी औषध संस्थेचा पायाभरणी समारंभ झाला बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही संस्था उत्तर भारतातील सर्वात मोठी युनानी औषध विज्ञान संस्था असेल

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आज पणजी जवळच्या बांबोलीम क्वें शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम वर ककरोग केंद्राची कोनशिला ठेवली राणे यांनी मनोरुग्णासाठी असलेल्या डे केअर केंद्राचीही कोनशिला ठेवली महिलांना सक्षम बनवणा या स्वावलंबन योजनेच्या जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटनही त्यांनी केलं भारतीय वायुसेनेचा पूर्व विभागाच्या प्रमुख पदाचा कार्यभार आज एअर मार्शल आर डी माथूर यांनी स्वीकारला विंग कमांडर रत्नाकर सिंग यांनी शिलाँग धिं प्रसार माध्यमांना ही माहिती दिली

कारखानदारी क्षेत्रातल्या मंदीचा परिणाम त्रि आशियायी अर्थव्यवस्था आणि उभरत्या बाजारपेठांच्या तुलनेत भारतात कमी दिसून आला आणि दोन वर्षात वाढीत सातत्य दिसत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे जम्मू काश्मिरच्या कुपवाडा जिल्हयात हंदेवाडा श्वि भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक आणि एक जवान शहीद झाला तर पाच जवान जखमी झाले